देण्याची काँग्रेसची घोषणा शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्याचं तसंच सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नागपूरमधे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोळे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजपा युतीचे आनंदराव अडसूळ यांनी अर्ज भरला वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे यांनी तर बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखेडे यांच्यासह एकूण तेरा उमेदवारांनी आज अमरावती मतदार संघातून अर्ज दाखल केले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे खासदार देसाई पालकमंत्री मदन येरावार आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित होते या मतदारसंघात भाजपा नेते निवृत्त उपायुक्त पी बी आडे यांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

त्यामुळे आडे नाराज होते अखेर त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे काँप्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी देखील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला केले आहे राष्ट्रवादी काँप्रेसचे आमदार मनोहर नाईक आमदार ख्वाजा बेग संदीप बाजोरिया यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केल्यानंतर ठाकरे यांनी आघाडीच्या मेळाव्याला संबोधित केलं आत्महत्याप्रस्त शेतकरी कूट्रंबातल्या वैशाली येडे यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती संघटनेतफे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा प्रवीण पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला गडचिरोली चिमूर मतदारसंघातून भाजपा शिवसेना यूतीचे उमेदवार अशोक नेते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपकडून भंडारा नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी तर राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे नाना पंचबुधे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे बसपातर्फे डॉ विजया नांदुरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे भंडारा जिल्ह्यातल्या भाजपामध्ये बंडखोरी करत किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी अपक्ष अर्ज भरला असून दुसरीकडे भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं या बंडखोरीबाबत आता भाजपा काय करणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून आज सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार एक शिवसेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव यांनी तसंच राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस आघाडीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले तसंच तीन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे अकोला लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना यूतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी तर भाजप शिवसेना यूतीचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला

वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारीप बहूजन महासंघाचे नेते प्रकाश आंबडेकर यांनीही आज सोलापूर मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला ते अकोला मतदार संघातूनही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत भाजपातर्फे डॉ जयसिद्वेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला

लातूर लोकसभा मतदारसंघातून आज चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये भाजप शिवसेना युतीचे सुधाकर श्रंगारे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के बहुजन समाज पार्टीचे सिद्धार्थ कुमार दिगंबर सूर्यवंशी आणि अपक्ष उमेदवार रमेश निवृत्ती कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस आघाडीचे राणा जगजितसिंह पाटील वंचित बहुजन आघाडी चे अर्जुन सलगर यांच्यासह सह एकूण आठ जणांनी आज उस्मानाबाद श्विं उमेदवारी अर्ज दाखल केले

या योजनेचा लाभ देशातल्या पाच कोटी कुटुंबांना मिळेल असं काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नवी दिल्ली क्वे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं

जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मराठी हिंदी विजी या तीन भाषेत जाहिरनामा मुंबईत प्रसिद्ध केला शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा घडवून आणल्या जातील तसच देशातल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं आहे

जागतिक मंदीच्या भीतीमुळे जागतिक बाजारपेठेत जोरदार विक्री होऊन बँकिग आणि बांधकाम उद्योगाच्या समभागांवर आज परिणाम दिसून आला

युवा पिढी देशाचं भवितव्य घडवणार आहे त्यामुळे युवा वर्गाचा कौशल्य विकास महत्वाचा आहे असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायङु यांनी म्हटलं आहे

ग्रामीण भागात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणारी संस्था माजी राष्ट्रपती ए

मोठं वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली चार चिनूक हेलिकॉप्टर्स भारतीय वायू दलानं आज आपल्या ताफ्यात औपचारीकपणे दाखल केली चंदीगडच्या हवाई तळावर आज झालेल्या कार्यक्रमात वायुदलप्रमुख एअरचीफ मार्शल बी

धनोआ यांनी ही घोषणा केली ही हेलिकॉप्टर्स डोगंराळ भागात विशेष कार्यक्षम असून कुठल्याही प्रकारची बचाव आणि सुरक्षा कार्यही पार पाडू शकतात असं त्यांनी यावेळी सांगितलं

परंपरेनुसार आज नाशिकमध्ये आज उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येत असून अवघं शहर रंगात न्हाऊन निघालं आहे नाशिक शहराचा उत्सव प्रामुख्यानं पेशवेकालीन राहाडी म्हणजेच दगडांच्या हौदात साजरा केला जातो नाशिकमधे तिवंधा चौक तांबट आळी आणि पंचवटी क्रि राहाडी खोदल्यानंतर आज दुपारी त्यांची विधिवत पूजा करण्यात आली त्यांनतर फुलांच्या नैसर्गिक फुलांच्या रंगात रंगोत्सव खेळायला सुरुवात झाली

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि पाच अपक्ष उमेदवार विजयी झाले नगराध्यक्षपदी मात्र काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडीच्या डॉ उज्ज्वला काळे विजयी झाल्या त्या राष्टवादी काँग्रेसच्या आहेत सातारा पूणे महामार्गावर आज पहाटे अणेवाडी पथकर नाक्यावर काही गुंडांनी गोळीबार केला गोळीबारात जिवीतहानी झालेली नाही मात्र गुंडानीच फेकलेल्या दगडानं एक पथकर कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली पथकर भरायला नकार देण्यावरुन झालेल्या वादात एकृण तीन गाडयांमधल्या दहा गुंडांनी पथकर नाक्यावर हल्ला करुन दोन पिस्तुलांमधून चार फैरी झाडल्या

सी टिव्ही चित्रीकरणातून हे गुंड पुणे परिसरात कार्यरत असलेल्या बाळू चोरघे गँगचे असल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं

उत्तर कोकणात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली तेर विभागांमधे ते सरासरीएवढंच होतं किमान तापमान दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त राहिलं

सातारा जिल्ह्यात आज दुपार पासून वातावरण अचानक बदललं असून वातावरणात उकाडा वाढला आहे

येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे